राज्यात परतीचा पाऊस वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी काल विविध यंत्रणांकडून आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मन्ष्यहानी होऊ नये यासाठी सावध राहण्याचे निर्देशही दिले आहेत उस्मानाबाद सोलापूर पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या असून वायूसेना नौदल लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पंढरपूरच्या कुंभार घाटावरची भिंत कोसळून झालेल्या सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनीही बाधित पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे सरकट पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या

अतीवृष्टीचा इशारा असल्यानं आकस्मिक पर्जन्यमानामुळे गोदावरी नदी आणि तिच्या उपनद्यांमधे कोणत्याही वेळी पाणी सोडण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे त्यामुळे मराठवाड्यातल्या सर्व नदीकाठच्या गावांचे रहिवासी शेतकरी पर्यटक आदी जनतेनं नदीपात्रात तसंच नदीपात्राजवळ जाऊ नये असं आवाहन जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी केलं आहे औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर धरणातला पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे धरणाची आठ दारं काल अर्ध्या फुटाऐवजी एका फुटानं उघडण्यात आली आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चांदणी धरणाची दारं उघडल्यानं देवगाव वडनेर गावाच्या शिवारात पाणी शिरलं होतं त्यामुळे चांदणी उल्का नद्यांच्या संगमाजवळ शेतात वस्तीवर अडकलेल्या पंच्याण्णव नागरिकांना प्रशासनानं सुखरुप बाहेर काढलं आहे

प्णे जिल्ह्यातल्या खानोटा गावात दोन द्चाकींवरून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करणारे चार तरुण पाण्याच्या लोंढ्यामुळे वाहून गेले काल सकाळी या चौघांपैकी तिघांचे मूतदेह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानं शोधले आहेत सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती आहे पुणे सोलापूर महामार्गावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली होती पंढरपूरमधली परिस्थिती मात्र अत्यंत गंभीर आहे उजनी धरणातनं विसर्ग येत असल्यानं भीमा नदीनं रौद्र रूप धारण केलं असून तीन मोठे पूल वाहून गेले आहेत दोन हजार लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यात भिवर्गी इथं बोर नदीस आलेल्या प्रात एक ट्रॅक्टर ट्रॉली सहित ब्रुडाला

भिवर्गीहन करजगी या गावास ट्रॅक्टरमधून धोकादायक पूलावरुन दधाने भरलेले कॅन वाहतूक करीत असताना हा अपघात झाला नाशिक शहराच्या काही भागात काल पाऊस पडला सातारा पालघर रत्नागिरी रायगड जिल्ह्यातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागांमधे जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे

आठ वर्षांपूर्वी यशोमती ठाकूर यांनी अमरावती इथल्या अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती यामध्ये त्यांचा वाहनचालक आणि दोन कार्यकर्त्यांचाही समावेश होता या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि प्रकरण न्यायालयात गेलं या प्रकरणात फितूर होऊन साक्ष देणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही शिक्षा सुनावण्यात आली आहे

याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला विविध उपक्रम आणि कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतल्यानंतर त्याबाबतची परवानगी राज्य शासनाकडून घेण्याची गरज नाही असं या आदेशात म्हटलं आहे

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते रुग्णालयांनी ऑक्सीजन व्हेंटीलेटर सुविधांसह खाटा उपलब्ध ठेवणं हे नियमानुसार बंधनकारक आहे त्या दृष्टीने जिल्ह्यातल्या सर्व रुग्णालयांमध्ये प्रेशा प्रमाणात अत्यावश्यक उपचार सुविधायुक्त खाटा ठेवाव्यात असे निर्देश त्यांनी यावेळी दिले औरंगाबादमध्ये वैद्यकीय प्राणवायू उत्पादनासाठी प्रयत्नशील असल्याचं अमित देशमुख यांनी सांगितलं

आणि मला खात्री आहे की औरंगाबाद जालना इथे मेडिकल ऑक्सीजन याचं उत्पादन येणाऱ्या काही दिवसामध्ये होईल

औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद जिल्ह्यातल्या लाडगाव इथं कृषी सुधारणा कायद्या विरोधात शेतकरी क्रांती संमेलन काल घेण्यात आलं

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला या कालावधीत बाहेर जिल्ह्यातल्या किंवा परराज्यातल्या नागरिकांनी किंवा वाहनधारकांनी तुळजापूर शहरात प्रवेश करु नये असं आवाहन अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांनी केलं आहे

गुरुदत्त यांच्या सीआयडी या चित्रपटानं त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती त्यांना ऑस्करसहित लेकिन आणि लगान या दोन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते दक्षिण मुंबईतल्या चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

पवार यांनी काल उपम्ख्यमंत्री अजित पवार यांना लातूर जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती दिली संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं

उस्मानाबाद तालुक्यातल्या पाटोदा इथं नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं दरम्यान बोंडे यांनी काल लातूर जिल्ह्यातही नुकसानीची पाहणी केली केंद्र सरकारनं लागू केलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार असल्याचं मतही बोंडे यांनी व्यक्त केलं आहे ते लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते जलयुक्त शिवार योजनेत तांत्रिक चुका झाल्याचा अहवाल कॅगनं दिला असून त्यामध्ये भ्रष्टाचाराचा उल्लेख नसल्याचं त्यांनी नमूद केलं लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने न्कसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये न्कसान भरपाई देण्याची मागणी निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केली

मानवत तालुक्यातल्या स्मशानभूमीचे प्रश्न माता रमाई घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना वाळू पुरवठा न करणं श्रावणबाळ निराधार अनुदान यासह अन्य विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं सरकारने अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई घोषित करावी अशी मागणी प्रहार संघटनेनं केली आहे संघटनेचे देगलूर तालुका प्रमुख कैलास येसगे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळानं या मागणीचं निवेदन काल उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यासाठी विमा कंपन्याना आदेशित करावं अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे